या प्रक्रियेमुळे देशाच्या प्रगतीला खूप फायदा झाला आहे नोटबंदीमुळे भ्रष्टाचार काळा पैसा आणि बनावट चलनाविरोधातील लढाई सामान्य नागरिकांचे हात मजबूत होतील असं मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे कोरोना विषाणू संसर्ग हा श्वसनसंस्थेवर परिणाम करत असल्याने प्रद्षणांने संसर्ग वाढू शकतो त्यामुळे दिवाळीच्या काळात फटाके न फोडण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे

प्रदुषण आणि गर्दी टाळून सण साधेपणाने साजरा करा राज्यात मंदिरं खुली करण्याविषयी लवकरच निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले आज मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमाद्वारे जनतेशी थेट संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

आपल्याला ही दुसरी लाट येऊच द्यायची नाही त्यामुळे शिस्तीचं पालन आवश्यक आहे

ग्रामीण भागातले उद्योग बळकट करणं आवश्यक असल्याचं केंद्रीय सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे ते आज नागपूर क्रिं भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलत होते शहर आणि जिल्ह्यात प्रत्येकी दहा हजार आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकू काय यासाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत सेवा आणि विकासाचं राजकारण करून आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार करावी असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं ग्रामीण भागातले लोक रोजगारासाठी शहराकडे येतात त्यांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध झाला तर ते शहराकडे धाव घेणार नाहीत याकडे गडकरी यांनी लक्ष वेधलं केंद्र सरकार यंदाच्या खरीपातील धानची किमान आधारभूत मूल्यानं शेतक यांकडून सातत्यानं खरेदी करत आहे

केंद्र आणि राज्य सरकारनं कोरोनाविषयी जनजागृती मोहीम सुरु केली आहे याविषयी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केललं आवाहन आपण ऐकूया अंमली पदार्थ नियंत्रण विभाग एनसीबीने आज मुंबईत पाच ठिकाणी छापे टाकून सुमारे सहा किलो अंमलीपदार्थ जप्त केले मालाड अंधेरी लोखंडवाला खारघर आणि कोपरखैराणे या ठिकाणी केलेल्या या कारवाईत पाच संशयीत अंमलीपदार्थ विक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे चित्रपट निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या घराचीही या कारवाईदरम्यान झडती घेण्यात आली असून त्यांच्या घरातूनही अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

अनाथ मुलांकडे संस्थेतून बाहेर पडताना जातीचे प्रमाणपत्र नसते त्यामुळे त्यांना शैक्षणिक आर्थिक सामाजिक सवलती अनुदान तसंच विशेष लाभ मिळत नाहीत त्यामुळे त्यांच्या भावी आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात

त्या अनुषगानं राबवल्या जाणाऱ्या या प्रमाणपत्र वाटप मोहिमेत सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढून प्रमाणपत्र देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं विभागाकडून सांगण्यात आलं आहे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी तुरूंगात असलेले पत्रकार अर्णब गोस्वामीतसेच फारुख शेख आणि नितेश सारडा या तिघांना आज तळोजा कारागृहात हलवण्यात आलं जिल्हा कारागृह अधीक्षकांनी सुरक्षेच्या दृष्टीने ही मागणी वरिष्ठांकडे केली होती त्यावरील तुरुंग महानिरीक्षकांच्या आदेशाने तिघांनाही तळोजा कारागृहात हलविलं असल्याची माहिती कारागृह अधीक्षकांनी दिली

नागपूर सुधार प्रन्यास आणि नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थांकडून आकारण्यात येणाऱ्या करांमध्ये टप्प्यानुसार सवलत मिळण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली टीओडी क्षेत्रासाठी टप्प्या टप्प्याने अधिमूल्य वसुली करण्यासंदर्भात सवलत देण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल असंही पटोले यांनी यावेळी सांगितलं

केंद्रिय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयानं काल याबाबतची अधिसूचना जारी केली आहे

ठाणे मीरा भाईदर शहर हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे या शहराच्या सर्वांगिण विकासाठी सर्वोतोपरी सहाय्य करण्याबरोबरच विकास कामांसाठी पुरेसा निधी कुठलाही भेदभाव न करता उपलब्ध करुन देण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले मीरा भाईदर येथील विविध विकासकामांचे ई भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले

त्यांची सर्व साहित्यसूची संगणकाच्या एका क्लिकवर रसिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे पुलंचे मानसपुत्र दिनेश ठाकूर यांनी ही माहिती दिली संकेतस्थळावर ही सूची उपलब्ध आहे

गेल्या चोवीस तासात विदर्भाच्या काही भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली राज्याच्या बाकी भागात तापमान सरासरीच्या जवळपास होते

येत्या चोवीस तासात राज्यात हवामान कोऱडे राहील आकाशही मुख्यत्वे निरभ्र राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे